बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज उत्साहात आणि कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून साजरी होत आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाबासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते झालं भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणं सोपं नाही त्यांच्या काही इंग्रजी ग्रंथांचा अनुवाद अद्यापही झाला नाही म्हणून सर्व सामान्य जनतेला बाबासाहेब समजून सांगण्यासाठी कवी लेखक साहित्यिकांनी पुढे येण्याचं आवाहन राऊत यांनी यावेळी केलं औरंगाबाद हे आंबेडकरी चळवळीचं प्रमुख केंद्र आहे या भूमीनं आजही आंबेडकर चळवळ जिवंत ठेवली असल्याचं त्यांनी नमूद केलं विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक दिलीप बडे यांनी हे तैलचित्र रेखाटलं आहे त्याचबरोबर शाहीर वामन दादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या गीत भीमायन या ध्वनिफितीचं विमोचनही राऊत यांच्या हस्ते झालं

नागपूर मध्ये दीक्षाभूमी इथं असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ

यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली तसंच स्त्पतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला देखील अभिवादन करण्यात आलं आणि बुद्धवंदना घेण्यात आली

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम आजपासून म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अंमलात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली महाराष्ट्रात उद्योगांच्या मागणीन्सार तांत्रिक क्षमता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं हा या विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश आहे कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात सहा विभागीय ठिकाणी उत्कृष्टता केंद्र उभारण्याचंही प्रस्तावित आहे ही सहा केंद्रं राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील अशी माहितीही मलिक यांनी दिली

गेल्या आठवड्यात या मुद्यावर पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती

राज्यांनी लसीच्या उपलब्धतेबाबत योग्य नियोजन करावं आणि मागणीन्सार वितरणाची योग्य व्यवस्था करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत

जागतिक बँक समुहाचे प्रमुख डेविड मालपास यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यात त्या बोलत होत्या सरकार अर्थव्यवस्थेला कोणतीही बाधा पोहोचू देणार नाही आणि कोविडचा प्रादर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचं सीतारामन म्हणाल्या

दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

या पावसामुळे उन्हाची काहिली काहीशी कमी झाली असून मध्य महाराष्ट्राच्या बहतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात अल्पशी घट झाली आहे